राज्यातील नागरिकांना अन्न पदार्थ औषधे आणि जीवनावश्यक वस्त्ंचा त्टवडा भासणार नाही अशी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ

यान्सार कोविड संसर्गाची सौम्य आणि अति सौम्य लक्षणं दिसण्यापूर्वीच्या अवस्थेत रुग्णांना कोविड केअर स्विधेत ठेवलं जाणार आहे

या रुग्णानं घरी परतल्यावर विलगीकरणात राहावं असं यात म्हटलं आहे

आय्ष्मान भारत योजनेशी निगडित सर्व डॉक्टर परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं प्रधानमंच्री नरेंद्र मोदी यांनी कौत्क केलं आहे दोन वर्षांपेक्षाही कमी काळात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीपेक्षा जास्त झाली आहे या योजेनेनं समाजाच्या गरीब वर्गाचा विश्वास संपादित केला असल्याचं मोदी यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे

रेल्वे मंत्री पिय्ष गोयल यांनी सांगितलं की कामगारांनी सध्या ते जिथं आहेत तिथंच थांबावं रेल्वे त्यांना नक्की घरी पोचतं करेल राज्यसरकारांनी या कामगारांना नोंदणी करायला मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं

राज्यातून द्सऱ्या राज्यांमध्ये जाणाऱ्या परप्रांतीय मज्रांसाठी रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून या अंतर्गत मज्रांना त्यांच्या राज्यांमध्ये पोहचवण्याचे कार्य सुरू आहे त्या बद्दल सविस्तर माहिती देत आहेत राज्याचे ग़ह मंत्री अनिल देशम्ख बाइट महाराष्ट्रमध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात राहतात त्यांना आपआपल्या राज्यांमध्ये जायचे आहे

ज्यांचे नाव यादी मध्ये आहे आणि ज्यांना टेलिफोन येईल त्यांनीच फक्त रेल्वे स्टेशनवर गाडी मध्ये बसण्यासाठी जावे

राज्यातला कोरोनाचा वाढता प्राद्र्भाव लक्षात घेत अंतिम सत्रातील परीक्षा रद्द करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केली आहे विदयापीठ अन्दान आयोग अर्थात यूजीसीला ही मागणी केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली

प्ढील दोन दिवसांत युजीसीकडून काही निर्णय न आल्यास राज्यातील विदयापीठांचे क्लग्रू उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव म्ख्य सचिव यांच्या सोबत चर्चा करून प्ढील निर्णय घेतला जाईल असेही सामंत म्हणाले विदर्भात कोरोना विषाणू बधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे अमरावतीमध्ये आज अठरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले यामध्ये आठ प्रुष आणि दहा महिलांचा समावेश आहे

अशी माहिती आमच्या प्रतनिधीने दिली

दरम्यान चंद्रप्र जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्णाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने ही व्यक्ती कोरोनाम्क्त झाली आहे सध्या हि व्यक्ती नागप्र येथे कोवीडशिवाय अन्य आजारासाठी वैद्यकीय उपचार घेत आहेत पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर अंतर्गत येणाऱ्या चोरबाहली वनपरिक्षेत्रात किरंगीसर्रा उत्तर कक्ष मध्ये खवले मांजर या वन्यप्राण्याची अवैधरित्या शिकार करून मांस बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे

राज्यभरात कार्यान्वित करण्यात आलेल्या म्ख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील तीन किंवा पाच एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप तांत्रिक बिघाडासह वादळी पाऊस गारपिट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीम्ळे नाद्रुस्त झाल्यास ते पूर्णपणे मोफत द्रुस्त करून किंवा बदलून देण्यात येणार आहे सध्या राज्यात वादळी पाऊस व गारपिटीचा धोका आहे नाद्रुस्त झालेले सौर कृषिपंप नियमानुसार मोफत द्रुस्त करण्याचे किंवा बदलून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ

कोरोना विषाणूचा प्रसार मज्रांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन ही कामं केली जात आहेत दरम्यान सरकारनं मागेल त्याला काम देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत

त्याच्या निषेधार्थ या भागात आज अतिरेक्यांनी बंद प्कारला आहे

राज्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत पावसाळा जवळ आल्याचं लक्षात घेऊन खासगी डॉक्टरांबरोबर समन्वय वाढवण्यासाठी म्ख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती स्थापन करण्यात आल्याची माहीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आगामी ऋत्बदलाच्या काळात इतरही रोगांच्या साथी पसरण्याची भीती असल्यानं खाजगी डॉक्टरांनी दवाखाने स्रु करावे असं आवाहन राज्यसरकारने केलं आहे

राज्यातील अन्न पदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्त्ंचा प्रवठा स्रळीत व्हावा यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असून नागरिकांना अन्न पदार्थ औषधे आणि जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासणार नाही अशी ग्वाही अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मुंबई इथं दिली अन्न पदार्थ तसेच औषध उत्पादक वितरक व प्रवठादार यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते कामगार स्थलांतरित झाल्याने निर्माण झालेली समस्या त्याच प्रमाणे कच्चा माल आणि दळण वळणाचा साधनांच्या अभावामुळे उदयोगांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत यावर मार्ग काढण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे डॉ